सरकारच्या प्रयत्नांचा लाभ घेण्यासाठाज्ञागरिकांना जागरूक आणि सक्रीय राहायला लागेल समाजाच्या हितासाठाआणि सर्व नागरिकांच्या हितासाठा सरकारने उपलब्ध करून दिलेल्या पायाभूत सुविधांचा आपण सदूपयोग करणं आवश्यक आहे असं ते म्हणाले

थोड्याच वेळात दिल्लव्लिया लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोद यांच्या हस्ते ध्वजवंदन होईल त्यानंतर पंतप्रधान देशाला उद्देशून भाषण करणार आहेत

मुंबईत राजभवन इथं होणाऱ्या राज्याच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे तर मुख्यमंत्र विवेंद्र फडणवसि यांच्या हस्ते मंत्रालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात येईल स्वातंत्र्यदिनानिमित्त मुख्यमंत्र देवेंद्र फडणवस्ति यांचा संदेश आज सकाळ सव्वा नऊ वाजता दुरदर्शनच्या सह्याद्र वाहिनवळून प्रक्षेपित होणार आहे राज्यातल्या आकाशवाणच्या सर्व केंद्रांवरून हा संदेश सकाळ आडेनऊ वाजता प्रसारित केला जाणार आहे सरक्षा स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमक्रि देशात सर्वत्र कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आला आहे राज्यातह मुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आल्याचं पोलवि सूत्रांनाकाल सांगितलं

सहाय्यक पोलिस आयुक्त हरिशंद्र काळे सहाय्यक पोलिस निरक्रिक मारुत सूर्यवंश आंचा राष्ट्रपत अदक विजेत्यांमध्ये समावेश आहे काश्मसिधल्या गुरेझ क्षेत्रात दहशतवाद्यांश किढताना वसिरण आलेले महाराष्ट्राचे सूपूत्र मेजर कौस्तूभ राणे यांना शौर्यपदक जाह झालं तर बालाकोट हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानचं विमान पाडून त्यांच्या तावडविन माघार आलेले भारत वायुदलाचे धाडस प्रिंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांना वविचक्र देऊन सन्मानित करण्यात येईल मा आणि प्र मंत्रा खासग बाहिन्यांवरलि कार्यक्रम पाहण्यासाठ दिव्यांगांकरिता सुलभतेचे मानदंड स्वातंत्र्य दिनापासून लागू करण्याचा माहित आणि प्रसारण मंत्रालयानं निर्णय घेतला आहे कौशल्य देशातल पहिल कोशल्य संस्था मुंबईत उभारण्यात येणार असून पुढच्या महिन्यात या संस्थेच वियाभरण केल जाईल अश ठ घोषणा केंद्रत्त मनुष्यबळ विकास मंत्र डॉक्टर महेंद्रनाथ पांडे यांन काल मुंबईत केल हा उपक्रम सार्वजनिक खासग भागविर वित्वावर राबवला जाईल असं ते म्हणाले मुंबईतल्या राष्ट्रव्रिकोशल्य प्रशिक्षण केंद्राच पाहण केल्यानंतर ते बोलत होते

दप्रिक म्हैसेकर यांना काल पुण्यात दिला आपण सर्व यंत्रणांच्या प्रमुख अधिकाऱ्यांसोबत कामाचा आढावा घेतला काम मोठं असले तर ऊर्वांना विश्वासात घेऊन यंत्रणा काम करत्ति आहेअसे स्पष्ट करून डॉ

एक वृत्तांत सांगल जिल्ह्यातलि वाळवा शिराळा पलूस मिरज आणि कडेगांव या पाच तालुक्यातलि बागायत क्षेत्राचं अमाप नुकसान झालं आहे

आठ दिवस सांगलाळि ग्रेख्य बाजारपेठ पाण्यात होता विक्रीसाठा आहेर ठिकाणहून आलेल्या शेतक्रिलाचे कोट्यवधा रुपयांचे नुकसान झाले

कर्नाटक आंध्र तामिळनाडू इथला शेत ल विक्रीसाठ सांगल आणला जातो या ठिकाणाहून असणार रेस्ते आणि रेल्वे वाहतूक यामुळे इथल्या व्यापाराला चालना मिळाल आहे मुंबई आणि गुजरातचे व्यापार झाल खरेद झाठ झतत सांगलशि संपर्क ठेवून असतात

या संकटकाळात राज्यातळि अनेकसंस्था मदत पाठवत आहेत

सर्व थरांतळि लोकांसाठापु्राचे हे संकट मोठं आहे त्यामुळं अत्यंत धैर्याने यास्थितल्ला तोंड द्यावं लागणार आहे

पवार राष्ट्रवाद क्रॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांन क्राल प्र्यस्त शिरोळ तालुक्यातल्या कवठेसार गावाला भेट देऊन ग्रामस्थांसोबत संवाद साधला

याबाबतचं निवेदन संस्थेनं प्रशासनाला दिलं आहे राखी पौर्णिमा बहिण भावाच्या नात्याचं महत्त्व अधोरेखित करणारा रक्षाबधनाचा सण आज सर्वत्र उत्साहानं साजरा होत आहे कौट्रंबिक पातळळि हा सण साजरा होत असतानाच अनेक सामाजिक उपक्रम यानिमित्तानं होत आहेत सांगलक्त कोल्हापूर जिल्ह्यात प्रग्रस्त महिलांना बचाव दलातल्या जवानांना राखा बांधून हा सण साजरा केला तर अहमदनगर मध्ये युवा चेतना फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांना उनेहालय संस्थेतल्या देहविक्री करणाऱ्या महिलांसोबत रक्षाबंधन साजरं केलं नारळी पौर्णिमा नारळ भौर्णिमेचा सण काल मुंबई आणि कोकणात उत्साहात साजरा करण्यात आला

पोर्ट ऑफ स्पेन इथं काल झालेल्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात भारतानं यजमानांवर सहा गड िाखून विजय मिळवला